करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्य विधीमंडळ अधिवेशनात आज विधानपरिषदेचं कामकाज संस्थगित झालं तर विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा अजूनही सुरु आहे

भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी असून दुष्काळग्रस्त भागातल्या सामान्य नागरिक आणि शेतक यांच्या पाठी सरकार ठाम उभं आहे अशी य्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या दुष्काळाच्या चर्चेला उत्तर देताना दिली दुष्काळी भागात पाण्याचं दुर्भिक्ष असल्याची स्थिती लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीमुळे बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची थकबाकी सरकार भरणार असून या योजना पुढील दोन दिवसात सुरू होतील असं ते म्हणाले

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी घोषणा वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्रोत्तराच्या तासात केली शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्र उपस्थित केला होता राज्य सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान एकवीस हजार रुपये वेतन लागू करावं अशी मागणी कपिल पाटील यांनी यावेळी केली सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना वीस हजारापेक्षा जास्तच वेतन मिळेल असं केसरकर यांनी सांगितलं राज्य सरकारने राबवलेल्या यशस्वी योजनांमुळे राज्यातलं बालमृत्यूचं प्रमाण साठ टक्क्यांनी घटलं आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत एका तारांकित प्रशाला उत्तर देताना दिली प्रण्यातला मुठा उजवा कालवा फुटल्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून खडकवासला फुरसुंगी दरम्यान भूयारानं पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानपरिषदेत दिली कॉंप्रेसचे अनंत गाङगीळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता मराठवाड्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून गावांना बंदिस्त जलवाहिनीतून पाणीप्रवठा करण्यात येणार आहे अशी माहिती पाणीप्रवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु आहे राज्य शासनाच्या अनेक योजना जाहीर झाल्या मात्र त्यापैकी अनेक योजनांना अपयश मिळालं अशी टीका विरोधकांनी विधानसभेत केली अंतिम आठवडा प्रस्तावात राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती दिवाळखोरीची स्थिती महागलेली वीज अशा विषयांवर चर्चा झाली

नोटाबंदीमुळे छोटे उद्योग बंद पडल्याचं सांगत राज्यातली गुंतवणुक घसरल्यांचा आरोपही यावेळी त्यांनी केला धनगर समाजासह मुस्लिम आरक्षणाचा राज्य सरकार विचार करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुस्लिम समाजातल्या मागास जातींना आरक्षण देण्याची मागणी करीत विधान सभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते आयोगाचा अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रश्रावरून एम आय एम आणि काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली

कोकणात वाडीवस्त्यांवरील घर बांधणी आणि द्रुस्ती करणे याबाबतचे अधिकार आता संबंधित ग्रामपंचायतीना देण्यात आले असल्याचं निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात केलं राज्यात इतर ठिकाणी हा अधिकार जिल्हा स्तरावरील प्राधिकरणाला आहे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची आज बिनविरोध निवड झाली औटी यांच्यासह काँप्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते मात्र सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या विनंती नंतर दोघांनी अर्ज मागे घेतले सभागृहात एकमतानं निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं भारतीय जनता पक्षाशी बंडखोरी करीत लोकसंग्रामच्या माध्यमातून धुळे महापालिका निवडणुकीत उतरलेल्या आमदार अनिल गोटे यांनी आपल्या उमेदवारांना शिट्टी हे सामाईक चिन्ह मिळावे यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी साठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे

तर हे लसीकरण झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातल्या सहा विद्यार्थ्यांना मळमळ उलटी आणि डोकेद्खीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना बाई गंगाबाई शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत मुलांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही असं त्यांच्यावर उपचार करणा या डॉक्टरांनी सांगितलं आहे

इंधन दरात घट झाल्यामुळे करात कपात केल्याचा हा परिणाम आहे केंद्र सरकारनं लागू केलेले हे नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत

त्यानंतर ही दर कपात सामान्यांना दिलासादायक वाटेल अशी अपेक्षा आहे इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं जारी केलेल्या निवेदनात दर कपातीविषयी माहिती दिली आहे

या गुन्हेगारांवर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत त्यांनी तिसरा गुन्हा केल्यास त्यांच्यावर कायद्याने तडीपार एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे

या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे

याची माहिती एका पत्राद्वारे उरण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे

यामुळे या मार्गावर दिवसातून सव्वा दोन तासाचा ब्लॉक राहील त्यामुळे इंद्रायणी एक्सप्रेस आणि शिर्डी पंढरपूर तसंच पंढरपूर शिर्डी साईनगर एक्सप्रेस या तात्पुरत्या बंद राहतील